लोकसभेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती सुधारणा विधेयक पारित करण्यात आलं

संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायद्याखाली कारवाई करण्यात येईल

अपघातात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या गिर्यारोहकांचा गट विमा असणं हे अत्यंत आवश्यक असल्याचं क्रीडा मंत्री श्री विनोद तावडे यांचं प्रतिपादन

सध्याचं पावसाळी अधिवेशन हे सामाजिक न्याय सत्र म्हणून इतिहासात या सत्राची नोंद होईल असं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी म्हणाले ते आज भाजपाच्या सांसदीय पक्षाच्या बैठकीस संबोधन करताना बोलत होते

या पंधरवड्यात विविध यात्रा आयोजित केल्या जातील आणि त्या दरम्यान रालोआ सरकारनं समाजाच्या गरीब आणि उपेक्षित वर्गासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं बिहारमधल्या मुजप्फरपूरसह उत्तर प्रदेशातील देवरिया इथल्या बालिकाश्रम शोषण प्रकरणाचा मुद्दा आज संसदेच्या दोव्ही सदनात गाजला राज्यसभेत आम आदमी पक्ष तसंच समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी स्रुरू केली या गदारोळामुळं सभापती श्री

वेंकय्या नायडू यांनी सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित केलं लोकसभेत काँग्रेस नेते श्री मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्याला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री श्री राजनाथ सिंग यांनी मुजफ्फरपूर बालिकाआश्रम शोषण प्रकरणी तपासासाठी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव तसंच अतिरिक्त पोलिस महासंचालकांची समिती निय्रक्त करण्यात आली असल्याचं सांगितलं देवरिया प्रकरणी संबंधित आश्रमाच्या संचालक आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली असल्याचंही ग्रहमंत्र्यांनी सांगितलं मात्र ग्रहमंत्र्यांच्या या उत्तरानं समाधान न झालेल्या सदस्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला त्यानंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं

म्रंबईत ओबीर्सीच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते महात्मा ज्योतीबा फ्रले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फ्रले यांना भारतरत्न देण्यासाठी केंद्र सरकारकडं शिफारस करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं

न्यायमूती इंदिरा बॅनर्जी न्यायमूर्ती विनित सरन आणि न्यायमूर्ती के एम जोसेफ यांनी आज सर्वोच्व व्यायालयाचे व्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली सरल्यायाधीश दीपक मिश्रा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देवविली

महाराष्ट्र सरकारच्या वैविद्यपूर्ण उपक्रमांची माहिती महाराष्ट्र बाहेर प्रभावीपणे पोहचविण्याचं उत्तम कार्य महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे होत असल्याचं गौरवोद्गार राज्याचे जलसंधारण आणि राजशिष्टाचार मंत्री प्रा राम शिंदे यांनी काढलं

शिंदे यांनी परिचय केंद्राच्या वैविद्य उपक्रमांबाबत माहिती जाणून घेतली सरकारातील जनसंपर्क विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा राज्य सरकारच्या विविध उपक्रमांबाबत समाज माध्यमांद्वारे करण्यात येणारी प्रभावी प्रसिद्धी आणि कार्यालयाच्या वतीनं राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीनं राजधानी दिल्लीत सुरू झालेलं देशातील सर्वात ज्रनं कार्यालय असणारं महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे मराठी भाषा आणि संस्क्रतीच्या प्रचार प्रसारासाठीही महत्वाचं कार्य होत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या जम्म्र काश्मीरमधल्या ग्रेझ सेक्टरमध्ये भारतीय सैन्यानं आज दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रत्यन उधळून लावला यावेळी झालेल्या चकमकीत सैन्यदलाच्या अधिकाऱ्यासह चार सैनिकांना वीरगती प्राप्त झाली या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेल्याचं वृत्त आहे संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायद्याखाली कारवाई करण्यात येईल असं राज्य सरकारनं प्रसिद्धी पत्रकान्वये स्पष्ट केलं आहे या पत्रकात म्हटलं आहे की राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आजपासून ते नऊ ऑगस्ट या कालावधीत तीन दिवसाचा संप करण्याची नोटीस सरकारला दिली आहे या संपामध्ये राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही

त्यामुळं संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल केंद्र सरकारचं काम नाही वेतन नाही हे धोरण राज्य सरकारही अन्रसरत आहे ज्या सरकारच्या सेवा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमांतर्गत घोषित करण्यात आलेल्या आहेत

पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात येणारं खातं कोणत्याही बँकेत उघडता येतं तसंच बँकेच्या अधिकृत एजन्टकडूनही हे खातं उघडता येतं या योजनेअंतर्गत खात्यामध्ये पैसे ठेवले नाहीत तरी चालतं मात्र खातेधारकाला चेकबुक मिळवायचं असेल तर मात्र त्याला बँकेनं निर्धारीत केलेल्या न्युनतम ठेवीची अट पाळावी लागते आकाशवणी भंडारा जिल्ह्याचे वार्ताहर श्री माधव चंदनकर यांनी भंडारा जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला

ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते आपत्कालीन परिस्थितीत जेव्हा हे गिर्यारोहक बचतकार्यासाठी जात असतात तेव्हा त्यांच्याकडं अत्याधुनिक सामुग्री असणं आवश्यक आहे

महाराष्ट्र लोकसेवा हमी कायद्यातील सर्व विभागांची अधिस्रचित सेवांची यादी आणि त्याद्वारे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी या सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त श्री स्वाधीन क्षत्रिय यांनी दिले विभागीय आय्रक्त कार्यालयाच्या सभा कक्षात सेवा हक्क हमी कायद्याचा व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

पारदर्शक पद्धतीनं आणि विहीत वेळेत या सेवा नागरिकांपर्यंत पोहचावी

आपलं सरकार सेवा केंद्रांवर निःशुल्क आणि सशुल्क सेवांची यादी दर्शनीय भागावर लावण्याच्या सूचना श्री क्षत्रिय यांनी दिल्या